देशात कोरोना चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण वाढलं

राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तरीही विदर्भात उष्णतेची लाट

लसीच्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त मात्रा अजूनही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे

या पोर्टलवर कोणतीही तांत्रिक अडचण नाही माध्यमातून आलेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे दरम्यान सिरमच्या कोविशिल्ड पाठोपाठ भारत बायोटेकनं ही कोवक्सीन लसीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

लष्कर कोरोना कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल पंतप्रधानांची भेट घेतली यावेळी जनरल नरवणे यांनी कोरोना विरोधातील लढाईत सैन्याकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाची माहिती पंतप्रधानांना दिली भारतीय सैन्याचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी उपलब्ध करू देण्यात आले आहेत याशिवाय देशभरात विविध ठिकाणी लष्कराकडून तात्पुरती रूग्णालय देखील केली जात आहेत मागील काही दिवसांपासून सैन्य दलाच्या विमानांद्वारे परदेशातून ऑक्सिजन टँकर ऑक्सिजन जनरेटरसह अन्य वैद्यकीय साहित्याची वाहतूक सुरू आहे चारधाम देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारनं यंदाची चारधाम यात्रा रद्द केली आहे कोरोना संकटामुळे गेल्या वर्षीही यात्रा रद्द झाली होती

परंतु कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता यंदा देखील ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला

ऐकुया याबाबत अधिक माहिती

या निर्बधांची मुदत वाढवल्याचे आदेश राज्य शासनानं काल जारी केले

भारतात पहिल्यांदाच होत असलेला एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर हे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

यासाठी परदेशातील कुशल तंत्रज्ञ देखील या कामात जातीनं उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत अशी माहिती प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली

शासनाला पाचशे कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल असं सरकारनं काल प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे औद्योगिक निर्देशांक राज्याच्या अर्थ आणि सांख्यिकी महासंचालनालय आणि उद्योग संचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचं काल मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसंच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी हे वेब पोर्टल निश्वितच उपयोगी ठरेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला

हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी काल दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली सिंग याचिका दरम्यान परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

वनाधिकारी अटक मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला बुधवारी नागपुरात अटक करण्यात आली

अंगणवाडी चोरी परभणी परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बांधून तयार असलेली अंगणवाडी चक्क चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या नोर्दीनुसार कागदोपत्री ही अंगणवाडी बांधून तयार तर आहे पण ती प्रत्यक्षात जागेवर नसल्याची लेखी तक्रार आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं काल मुंबईत केलेल्या कारवाईत सव्वादोन किलो कोकेन पकडण्यात आलं

दोन टांझानियन नागरिक हा माल पोटात लपवून घेऊन जात होते त्यांना अटक करण्यात आली आहे

त्याची सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला काल पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं परदेशी भाषा पुण्यातल्या महानगरपालिका शाळेतली मुलंही आता ग्लोबल होऊ घातली आहेत लवकरच ती इंग्रजी तर सोडा जर्मन फ्रेंच स्पॅनिश आणि जपानी बोलू लागतील कशी ते सांगणारा हा वृत्तांत जागतिकीकरणात आपलं स्थान टिकवायचं असेल तर आपला देश सोडून उर्वरीत जगातील रितीरिवाज संस्कृती यांची माहिती असणंही गरजेचं झालं आहे करियरच्या साठीही जागतिक भाषांचा उपयोग होतोच परदेशी भाषा शिकवणाऱ्या संस्था कार्यरत आहेत पण गरिब विद्यार्थ्यांच्या आवाक्यातलं हे भाषा शिक्षण नाही

या चार भाषांचं व्याकरण दैनंदीन जीवनात उपयोगी पडणारं संभाषण सोपी वाक्यरचना ऑडीओ व्हिडीओ आणि चित्रांच्या माध्यमातून शिकवली जाणार आहे त्यामुळे या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी वेगळ्या संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त होतो आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे तसं कळवलं आहे अशी माहिती आमदार रणजितसिंह मोहिते यांनी काल दिली

गोदाम आग यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस इथल्या मानोरा मार्गावर असलेल्या धान्य गोदामाला काल भीषण आग लागली काल दुपारच्या सुमारास अचानक गोदामातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे आढळल्यानंतर लगेचच आग विझविण्यासाठी दिग्रस प्रसद दारव्हा आणि मानोरा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले निधन स्वामी माधवानंद नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंद परंपरेतील एक उत्तराधिकारी स्वामी माधवानंद उर्फ डॉक्टर माधवराव नगरकर यांचं काल पूण्यात कोरोना संसर्गामुळं निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर काल पूण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान राज्यात अवकाळी पाऊस मुक्कामाला असून त्याचा मुक्काम सोमवारपर्यंत तरी हलणार नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे दररोज काही ठिकाणी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळतो काही ठिकाणी गारांचा तडाखाही बसतो कालही असा पाऊस बरसल्याच्या बातम्या राज्याच्या सर्वच भागांतून आल्या आहेत एकीकडे संध्याकाळी असा पावसाचा तडाखा बसत असला तरी तापमानात मात्र वाढ होतेच आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार